कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दसरी मात्रा अवश्य घ्यावी प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणानं ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

देशभरातल्या साडे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आठव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले त्यावेळी पंतप्रधान बोलत होते ग्रामीण भागात कोविड बाधितांचं प्रमाण वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावागावांमधल्या पंचायतींनी स्वच्छता आणि जनजागृतीवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं औषध निर्मितीसोबतच औषधांचा काळाबाजार रोखणं प्राणवायू निर्मिती प्रकल्प आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं पंतप्रधान म्हणाले प्रत्येकानं कोरोना प्रतिबंधक नियंमांचं पालन करावं तसंच पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं प्रत्येक पात्र नागरिकाला त्वरीत लस मिळावी यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत समन्वयानं काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकारनं कृषी मालाची विक्रमी खरेदी केल्याविषयी तसंच शेतकऱ्यांचे लाभ त्यांच्या खात्यात थेट वळते केल्याविषयीची माहिती दिली सेंद्रीय शेतीसंदर्भातल्या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात शेतकऱ्यांनी दाखवलेल्या स्वारस्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं लातूरचे शेतकरी बाबा नरारे यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे

भारतात मंजूरी मिळालेली स्पूटनिक व्ही ही तिसरी लस आहे हैदराबाद इथली डॉ रेड्डीज ही औषधी उत्पादक कंपनी या लसीचं भारतात उत्पादन करणार असून काल हैदराबादमध्ये लसीची पहिली मात्रा देण्यात आली पुढच्या आठवड्यापासून ही लस देशभरात उपलब्ध होणार आहे

उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात चोराखळी इथल्या धाराशिव साखर कारखान्यातल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीद्वारे उद्धाटन झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव कारखान्यानं उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्त्वाचा असल्याचं सांगून इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं

आपला फोन टॅप झाल्याची माहिती खाजगी वृत्त वाहिन्यांकडूनच समजल्याचं सांगत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला

त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले शेकडो शिष्य आज देश विदेशात नृत्य कलेचा प्रचार करत आहेत भरतनाट्यमसह त्यांनी कुचिपुडी नृत्यशैलीचंही शिक्षण दिलं इंडियन डान्स अकादमीनं पाऊसकर यांना नृत्यशिरोमणी प्रस्कारानं गौरवलं होतं

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल हे आदेश जारी केले किराणा द्रकानं भाजीपाला फळं बेकरी मिठाई विक्रेते सर्व प्रकारचे अन्न विक्रेते पावसाळी हंगाम पूर्व साहित्याची दुकानं उद्यापासून एक दिवसआड सुरु राहतील

एक जून पर्यंत हे आदेश लागू असतील

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल याबाबतचे निर्देश जारी केले

दरम्यान परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहरात आधी रक्तदान मगच लसीकरणासाठी माझे स्थान ही मोहीम काल राबवण्यात आली सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काल हतात्मा स्मारक परिसरात ऐच्छिक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं

या मागणीचं निवेदन औरंगाबाद विभागीय आयुक्त कायोलय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या शिष्टमंडळानं हे निवेदन सादर केलं मराठा आरक्षणाच्या बाबतीत संभाजी ब्रिगेड आता समाजाची फसवणूक होऊ देणार नाही त्यासाठी लढा उभारणार असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे

पूर्णा गंगाखेड जिंतूर आणि पालम या तालुक्यांतल्या रुग्णांकरता रुग्णवाहिकांची गरज असून त्यासाठीही प्रयत्न करण्याचं आश्वासन जाधव यांनी दिलं

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते तलावांची द्रूस्ती आणि पूर परिस्थितीचं नियोजन तसंच संभाव्य धोक्याच्या ठिकाणी नागरिकांना माहिती आणि सावध करण्याच्या द्रष्टीनं परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं मे आणि जून महिन्यात विशेष ऑनलाइन व्याख्यानांचं आयोजन करण्यात येत आहे

याचा विद्यापीठातल्या सर्व विद्यार्थी प्राध्यापक अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

आग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या आसपासच्या लक्षद्वीपच्या परिसरात हा पट्टा निर्माण झाला आहे

या वादळामुळे दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागात रविवारी आणि सोमवारी मुसळधार पाऊस पड्र शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे

मंजुलक्ष्मी यांनी वर्तवली आहे

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद असल्यामुळे सोनं वाहनं तसंच इतर खरेदी झाली नाही यामुळे व्यापाऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं मात्र ऑनलाईन खरेदी विक्रीचे व्यवहार काही प्रमाणात झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे ईद उल फित्र रमजान ईदही काल गर्दी न करता सर्वत्र साधेपणानं साजरी करण्यात आली ईदगाह किंवा मशिदीतही मोठ्या संख्येनं एकत्र न येण्याचं आवाहन प्रशासनानं केलं होतं त्यानुसार बहुतांश नागरिकांनी घरीच नमाज पठण करत ईद साजरी केली काही ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीनं फक्त पाच जणांनी मशिदीत नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं औरंगाबाद शहरात आकाशवाणी चौकात बसवेश्वर यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करण्यात आला रक्तदान शिबिराचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं

औरंगाबाद इथं संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष सामाजिक संघटनांच्या वतीनं प्रष्पहार अर्पण करण्यात आला